राज्य सरकार समाजातल्या सर्व घटकांची सेवा करण्यासाठी वचनबद्ध असेल तसंच हे सरकार जनतेला स्वच्छ पारदर्शक निर्णयाभिमुख शासन देईल अशी ग्वाही राज्यपालांनी आजच्या अभिभाषाणातून दिली हे सरकार महापुर आणि दृष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जम्क्त आणि चिंतामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे अशी ग्वाही राज्यपालांनी दिली शेतमालाला योग्य भाव मिळवा यासाठीही उपाययोजना राबवल्या जातील असं त्यांनी सांगितलं

आपती व्यवस्थापन किनारपटटीचं संरक्षण मराठवाड़यातली पाणीटंचाई द्र करण्यासाठीच्या उपाययोजना महिला सुरक्षा आर्थिक दुर्बल घटक तसंच मुलींच्या शिक्षणासाठी विशेष योजना शिक्षणाच्या दर्जात सुधारणा आरोग्यविषयक सोयीसुविधा अंगणवाडी सेविकांना सहाय्य बचतगटांचं सक्षमीकरण झोपड्डपट्टी पूनर्वसन रस्ते आणि इतर पायाभूत सोयी सूविधांचा विकास मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि जतन संवर्धनासाठीचे प्रयत्न अशा अनेक म्द्यांवर सरकार काम करेल अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणातून दिली

राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची आज बिनविरोध निवड झाली तर विरोधी पक्षनेतेपदी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले भाजपा उमेदवार किसन कथोरे यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं नाना पटोले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला विधानसभेच्या अध्यक्षपदावर आपली बिनविरोध निवड केल्याबददल नाना पटोले यांनीही सभागृहातल्या सर्व सदस्यांचे आभार मानले क्णावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली

आपण नियम किंवा संविधानाच्या पलिकडे जाऊन कोणतंही काम करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली मात्र सरकार च्कलं तर आसूड नक्की ओढेन असं म्हणत फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असलेले नाना पटोले यांची सभागृहाच्या अध्यक्षपदी तर प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करुन आपली मतं मांडणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबददल सर्व पक्षीय सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे देवेंद्र फडणवीस यांचं केवळ विरोधी पक्षनेता म्हणून नाही तर सभागृहातला एक जबाबदार नेता म्हणून आपण त्यांचं अभिनंदन करतो अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबददल अभिनंदन केलं संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा हा मुख्यमंत्रिपदाइतकाच महत्वाचा आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं आणि विरोधी पक्षनेते झाले आहेत त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा सभागृहाला याआधीप्रमाणे लाभ होईल अशा शब्दांत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ अजित पवार धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात प्रहारचे नेते बच्च् कडू बहजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर समाजवादी पक्षाचे अब् आझमी यांनी देखील अध्यक्षपदावर नाना पटोले तर विरोधीपक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि य्तीच्या नावानं मतं मागून नंतर सतेसाठी मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला उत्तर दयावं असं भाजपाचे नेते किरीट सोमय्या त्यांनी म्हटलं आहे ते आज कोल्हापूरात ब्थ प्रम्खांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते बदलत्या राजकीय समीकरणात भाजपा कार्यकर्त्यांनी दक्ष राहावं सतेसाठी एकत्र आलेल्यांच्या कारभारावर लक्ष ठेवावं असं आवाहनही सोमैय्या यांनी केलं

मुंबई विमानतळावर सुरु असलेल्या द्रुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे ही सेवा काही काळ बंद असेल असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

विविध राजकीय पक्षांनी निवडणूकीची तयारी स्रु केली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ सुभाष भामरे यांची निवडणूक प्रभारी म्हणून निय्क्ती केली आहे कृषी विभागाच्यावतीनं बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचं नियोजन केलं आहे

जमीन ओली असल्यानं जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या पेरण्या अद्यापही खोळंबल्या असल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अमरावती जिल्ह्यातही रब्बीच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे जमिनीत आर्द्रता असल्यानं आणि थंडीची तीव्रता काही प्रमाणात वाटू लागल्यानं हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे यवतमाळ जिल्हा पोलीस दलानं क्राईम अँड क्रिमीनल ट्रॅकिंग नेटवर्कींग सिस्टीम अर्थात सी सी टी एन एस प्रणालीचा वापर करण्यात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे

हरवलेल्या व्यक्ती आणि लहान मुलांचा शोध चोरी गेलेल्या तसंच हरवलेल्या वाहनांचा शोध मृतदेहांची ओळख नोंदी केलेल्या ग्न्हेगारांची अद्ययावत माहिती पारपत्रासाठीची पडताळणी अशा अनेक कामांसाठी या प्रणालीचा वापर केला जातो

सी टी एन एस प्रणालीच्या वापरासाठी पहिला क्रमांक पटकावला होता

आज जगभरात एइस या रोगाविषयी जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत केंद्र सरकारनंही एड्सच्या समूळ उच्चाटनासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राबवत आहे प्रतिबंध चाचणी आणि उपचार अशा तीन स्तरांवर या कार्यक्रम राबवला जात आहे

मुंबईतल्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीनंही राज्यभर एड्सविषयी जनजागृती पंधरावडा पाळण्याचं आवाहन सर्व जिल्हा प्रशासनांना केलं आहे त्यान्सार अमरावती जिल्ह्यात आज पासून जगजागृती पंधरवड्याला सुरुवात झाली अकोल्यात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयानं तर जळगावात जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण केंद्रानं जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं हिंगोली शहरातही आज एड्सविरोधी जनजागृतीसाठी रॅली काढली गेली बूलडाणा जिल्हा रुग्णालयात एड्स वर नियंत्रण मिळवण्याठी ए आर टी

जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ नंदकमार बेडसे या सभेला उपस्थित होते संस्थेच्या जळगाव शाखेच्या कामाबददल बेडसे यांनी समाधान व्यक्त केलं भविष्यात रेडक्रॉसनं सी एस

सेंटर डायलेसिस सेंटर केमो थेरपी कृत्रिम अवयव रोपण यासाठी उपक्रम राबवून समाजातल्या दुर्बल घटकांना मदत मिळवून दयावी अशी अपेक्षाही बेडसे यांनी व्यक्त केली वातावरणात अचानक झालेल्या बदलाम्ळे पालघर जिल्ह्यात आज पहाटे पावसाच्या जोरदार सरी बरसल्या जिल्ह्यात काल सकाळपासून कायम असलेलं ढगाळ वातावरण आजही कायम आहे